प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी आज अरुणाचल प्रदेश आणि आसाम इथं प्रचार सभा घेतल्या आज सकाळी प्रधानमंत्र्यांनी पश्चिम सियांग जिल्ह्यातल्या आलो इथं एका प्रचार सभेला संबोधित केलं भाजपाचे नेते किरण रिजीजु यांचा हा मतदारसंघ आहे काँग्रेसनं अरुणाचल प्रदेशच्या आणि राज्यातल्या जनतेच्या विकासाकडे दुर्लक्ष केल्याचा आरोप मोदी यांनी केला भारताची वाढ आणि विकासामुळे विरोधी पक्ष निराश झाल्याची टीका त्यांनी यावेळी केला

काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी आणि पक्षाच्या सरचिटणीस प्रियांका गांधी हे आसाममधल्या पक्षाच्या उमेदवारांसाठीची प्रचार मोहिम एप्रिलच्या पहिल्या आठवड्यात सुरु करणार आहेत भाजपा अध्यक्ष अमित शहा हे आज गुजरातमधल्या गांधीनगर मतदारसंघातून आपला उमेदवारी अर्ज दाखल करत आहेत दुसऱ्या टप्प्यातल्या लोकसभा निवडणुकीसाठी उमेदवारी अर्ज मागे घेण्याचा काल शेवटचा दिवस होता

कर्नाटकात दुसऱ्या टप्प्यात निवडणूक लढवणाऱ्या प्रमुख उमेदवारांमधे तुमकुर इथून माजी प्रधानमंत्री एच

राष्ट्रीय लोकशाही आघाडीच्या पाच वर्षांच्या राजवटीत देशाच्या अर्थव्यवस्थेचं व्यवस्थापन बिघडवल्याचा आरोप ज्येष्ठ काँग्रेस नेते आनंद शर्मा यांनी केला आहे आज नवी दिल्लीत पत्रकारांशी बोलताना शर्मा म्हणाले की निर्यात गुंतवणूक बांधकाम भांडवल निर्मिती आणि उत्पादनाच्या प्रमाणात मोठी घसरण झाली आहे गुंतवणूकीचा राष्ट्रीय दर सात टक्क्यांइतका खाली आला आहे सार्वजनिक क्षेत्रातल्या कंपन्या भांडवली गुंतवणूकीबिना चालवल्या जात आहेत आणि देशाच्या वित्तीय तुटीनं उच्चांक गाठला आहे असंही शर्मा म्हणाले उत्तर प्रदेशातले समाजवादी पक्षाचे विधानपरिषद सदस्य आणि माजी मंत्री चौधरी विरेंद्र सिंग यांनी आज लखनौ इथं उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ आणि भाजपाचे प्रदेशाध्यक्ष महेंद्र नाथ पांडे यांच्या उपस्थितीत भारतीय जनता पार्टीत प्रवेश केला सिंग यांच्यासमवेत उत्तर प्रदेशाच्या पश्चिम विभागातल्या अनेक नेत्यांनी भाजपात प्रवेश केला सहा वेळा विधानसभेवर निवडून गेलेल्या सिंग यांचा त्यांच्या विभागातल्या राजकीय वर्तुळात मोठा प्रभाव आहे दरम्यान आगामी लोकसभा निवडणुकीसाठी समाजवादी पक्षानं आणखी दोन उमेदवारांची नावं जाहीर केली गोरखपूर इथून रामभुआल निषाद आणि कानपूरमधून रामकुमार यांना पक्षानं निवडणुकीसाठी उभं केलं आहे लोकसभा मतदारसंघात नसीर कुरेश यांच्या ऐवजी आता डॉ

हसन यांची उमेदवारी जाहीर केली आहे आसाममधल्या लोकसभा निवडणुकीसाठी आसाम गण परिषद पक्षानं बारपेटा मतदारसंघातून माजी राज्यसभा सदस्य कुमार दीपक दास यांना तर धुब्री मतदारसंघातून माजी विधानसभा सदस्य जावेद इस्लाम यांना उमेदवारी दिली आहे कालियाबोर इथल्या जागेसाठी पक्षानं यापूर्वीच उमेदवार जाहीर केला आहे आसाममधे आगामी निवडणुकीसाठी आसाम गण परिषदेनं भाजपाशी युती केली आहे बिहारमधे भाजपाच्या राज्य उपाध्यक्ष पुतुलकुमारी यांनी बंका लोकसभा मतदारसंघातून रालोआच्या उमेदवारविरुद्ध उमेदवारी अर्ज दाखल केल्यामुळे पक्षानं त्यांना सहा वर्षांसाठी निलंबित केलं आहे बंका मतदारसंघातून गिरीधारी यादव हे जनतादल युनायटेडचे उमेदवार रालोआतर्फे निवडणूक लढवत आहेत

याबरोबरचे सरकारचे सर्व आर्थिक व्यवहार सुरळितपणे व्हावे यासाठी उद्या सर्व वेतन आणि लेखा विभाग कार्यालयं देखील सुरु ठेवण्याच्या सूचना केंद्र सरकारनं दिल्या आहेत तसंच सरकारी देयकांशी निगडित व्यवहार करणा या इतर बँकांना देखील त्यांच्या सर्व शाखांचं काम उद्या सुरु ठेवण्याच्या सूचना दिल्या आहेत

असं रिझर्व्ह बँकेच्या स्वतंत्र अधिसूचनेत म्हटलं आहे

तामिळनाडूतल्या वेल्लूर इथं आज पहाटे आयकर अधिका यांनी निवडणूक भरारी पथकाच्या मदतीनं द्रमुक पक्षाचे खजिनदार दुराईमुरुगन यांच्या घरावर आणि त्यांच्या महाविद्यालयावर छापे टाकले व्यक्तींच्या घरांवर छापे टाकायची परवानगी निवडणूक आयोगाच्या भरारी पथकांना नसल्यामुळे आयकर अधिका यांना पाचारण करण्यात आलं दुराईमुरुगन यांचा मुलगा हा याचं वेल्लुर लोकसभा मतदारसंघातून द्रमुकतर्फे लोकसभा निवडणूक लढवणार आहे

यावर्षी जानेवारीत दीपक तलवार याला दुबई इथून प्रत्यर्पणानंतर अटक करण्यात आली होती सध्या तलवार हा न्यायालयीन कोठडीत आहे

विविध न्यायालयांसमार प्रलंबित असणा या निवडणूक याचिका आणि जनप्रतिनिधी विरुद्धची प्रकरणे जलदगतीने निकाली काढावी असं आवाहन उपराष्ट्रपती एम

अशा प्रकारच्या सर्व प्रकरणांचा निकाल सहा महिने अथवा वर्षभराच्या आत वेगानं व्हावा यासाठी स्वतंत्र पीठं स्थापन करावी अशी सूचनाही उपराष्ट्रपतींनी केली दक्षिण कश्मीरमधे पुलवामा शहरातल्या भारतीय स्टेट बँकेच्या शाखेजवळ केंद्रीय राखीव पोलीस दलाच्या बंकरवर आज काही अज्ञात दहशतवाद्यांनी हातबाँबचा हल्ला केला यावेळी झालेल्या स्फोटात सीआरपीएफचा एक जवान जखमी झाला अशी माहिती सुत्रांनी दिली

इंडिया ओपन बॅडिमंटन स्पर्धेत आज के श्रीकांतनं पुरुष एकेरीत अंतिम फेरीत धडक मारली